भारत नेपाळ सीमेवरच्या जोगबानी बिराजिंगर खिल्या दुस या एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घा ज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांच्या हस्ते संयुकरित्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते शेजारी प्रथम हे आमच्या सरकारचं धोरण असून सीमापार संपर्क वाढवणं हा त्यातला महत्वाचा पद्मीआहे असं ते म्हणाले भारत आणि नेपाळचे संबंध केवळ शेजारी देशापुरतेच मर्यादित नाहीत तर ातिहास आणि भूगोलाद्वारे दोन्ही देश जोडले गेले आहेत त्यात संस्कृती निसर्ग कु ब्रि भाषा विकास आणि त्रिर अनेक समान धागे आहेत असं मोदी यांनी सांगितलं शेजारच्या मित्र राष्ट्रांमध्ये वाहतूक सुविधा प्रभावी करण्यासह व्यापार संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातले संबंध बळका करण्यासाठी भारत काि उद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रस्ते रेल्वे वीज वितरण वाहिन्या यांच्यासह सीमापार संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत असं ते म्हणाले भारत आणि नेपाळदरम्यान प्रमुख ठिकाणांवर असलेल्या एकात्मिक तपासणी चौक्या परस्पर व्यापार आणि ये जा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील असा विद्वास मोदी यांनी व्यक्त केला

परदेशी नागरिकांसाठी शिप्रेशनव्यवस्था मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा या चौकीमध्येआहेत

नेपाळमध्ये भूकंपानंतरभारताच्या मदतीनं सुरु असलेल्या घर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या प्रगतीचा नरेंद्रमोदी आणि के

ओली यांनी आढावा घेतला नेपाळच्या गोरखा आणि नुवाको जिल्ह्यात पन्नास हजार घरं बांधण्यासाठी भारतानं नेपाळला आर्थिक मदत दिली आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवाज्ञा दिवस आहे उद्या उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्शी आणि काँप्रेसनं काल दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली भाजपानं नवी दिल्ली दिल्ली कैं राजौरी गार्डन शाहदरा आणि कालकाजीसह दहा जागांवर आपले उमेदवार काल जाहीर केले या दहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे

काँप्रेसनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली मतदारसंघातून रोमेश सब्बरवाल यांना मद्रामात उतरवलं आहे काँग्रेसनं बुराड़ी उत्तम नगर पालम आणि किराड़ी हे मतदारसंघ मित्रपक्ष जनता दलाला दिले आहेत भाजपानं या निवडणुकीसाठी जनता दल संयुक आणि लोकजनशकी पार्शी या पक्षांशी युती केली आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसनं आज तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली यादीत पाच उमेदवारांची नावं आहेत त्यानुसार माजी खासदार परवेझ हाशमी यांना ओखला मतदारसंघातून तर माजी आमदार मुकेश शर्मा यांना विकासपुरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे खो ्विंग बातम्या हा पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी मोठा धोका असून या बातम्या देणारे लोक पत्रकारितेच्या पेशाला कलंकित करत आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते ब्रेकिंग न्यूज पत्रकारितेनं संयम आणि जबाबदारीची मूलभूत तत्व खिळखिळी केली आहेत असं त्यांनी सांगितलं सामाजिक आणि आर्थिक असमानतेवर प्रकाश क्रिणाऱ्या बातम्या आता दुर्लक्षित झाल्या असून त्यांची जागा आता थिल्लर गोष्टींनी घेतली आहे अशी खंत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली दूरसंचार कंपन्याच्या याचिकांची सुनावणी पुढच्या आठवड्यात घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे

शिक्षणाचं आधुनिकीकरण आरोग्य आणि रोजगार या गोष्टी केंद्र सरकारच्या विकास योजेनच्या प्राधान्यक्रमावर आहेत असं केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हा किं आहे ते काल जम्मू कश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यात तलवारा क्वे जनसंपर्क कार्यक्रमात बोलत होते केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासनाचं सहकार्य गरजेचं आहे असं ते म्हणाले युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आरोग्य आणि तिर आवश्यक सुविधा जम्मू कश्मीरच्या प्रत्येक भागापर्यंत पोचवण्यासाठी तसंच देशाच्या तिर भागांप्रमाणेच जम्मू कश्मीरच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकार कर्षिबेद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली गुजरातमधे सुरत कें बहुमजली रघुवीर कपडा बाजाराला काल आग लागली

या दुर्घाज्ञेत जीवीतहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र कोर्बिवधी रुपयांचा माल या आगीत जळून खाक झाला हिजबूल मुजाहिदीन ही दहशतवादी संघ जा दक्षिण कश्मीरमधून संपण्याच्या मार्गावर आहे असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं ते काल श्रीनगर डिं बातमीदारांशी बोलत होते काल हिजबूलचे तीन दहशतवादी मारले गेले

जलतरण स्पर्धेत सगळ्यांचं लक्ष आसामची शिवांगी सर्मा आणि कर्ना क्रिच्या श्रीहरी न ज्ञाजनवर आहे या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल दोनशे पदकांचा ध्मा ओलांडला

हरयाणा दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रशासकीय कामात लोकाभिमुखता पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत

जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार आज जम्मू कश्मीरमधल्या रामबन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

श्रीलंकेच्या नागरी युद्वात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे

आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष ळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली